अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली या बैठकीत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं गेल्या अधिवेशनाप्रमाणे हे ही अधिवेशन यशस्वी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं

दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचीही काल बैठक झाली या बैठकीला शिवसेना वगळता अन्य सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते यासंदर्भात बोलतांना संसदीय कामकाज मंत्री जोशी यांनी शिवसेनेनं विरोधी पक्षाची भूमिका घेतली असल्यामुळे त्यानुसार तशी व्यवस्था करण्यात येईल असं सांगितलं राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनीही विविध पक्षांच्या नेत्यांसोबत काल बैठक घेतली स्थायी समितीच्या बैठकीला खासदार उपस्थित राहत नसल्याबद्दल त्यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली

लखनौमध्ये काल बोर्डाची बैठक पार पडली या निकालातून जागेसंदर्भात कोणताही न्याय झालेला नाही त्यामुळे फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं बोर्डानं म्हटलं आहे मशिदीसाठी पाच एकर जागा देण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचंही बोर्डानं स्पष्ट केलं आहे शरियानुसार मशिदीची जागा ही अल्लाची असून ती इतर कोणालाही देता येत नसल्याचं बोर्डाचे सचिव जफरीयाब जलील यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं जमियत उल्मा ए हिंद या मुस्लीम संघटनेनंही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत प्नर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं जमियतचे प्रम्ख अर्शद मदानी यांनी सांगितलं

राष्टपती रामनाथ कोविंद आज सकाळी साडेनऊ वाजता त्यांना शपथ देतील

राष्टवादी काँग्रेस पक्षाच्या गाभा समितीची काल पृण्यात बैठक पार पडली या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आघाडी करुन निवडणूक लढवली असल्यांमुळं दोन्ही पक्ष एकत्रच निर्णय जाहीर करतील असं ते म्हणाले

जालना इथं काल झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते भाजप राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यातला महापूर अतिवृष्टी आणि लोकसभा विधानसभा निवडण्कीम्ळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता टप्याटप्यानं घेण्यात येणार आहेत कमीत कमी खर्चात आणि जलद गतीनं या निवडणुका होण्यासाठी मतदान यंत्रांच्या वापराचे प्रयत्न सुरू असल्याचं महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील यांनी म्हटलं आहे ते काल कोल्हापूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते सहकारी संस्थांच्या निवडणुकांची पात्र मतदार यादी संकेतस्थळावरही टाकणार असल्याचं पाटील यांनी नमूद केलं

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटंबियासह आदरांजली वाहिली त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री पंकजा मुंडे विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली फडणवीस हे शिवाजी पार्क इथं आल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही बाळासाहेबांच्या स्मुतीस्थळी जात श्रद्धांजली वाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्टिटरवर बाळासाहेबांना श्रद्धाजली वाहिली

उद्या विविध कार्यालयांत राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली जाणार असून एकात्मता संदेश देणारे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत या सप्ताहात दुर्बल घटक व्यक्तींना इंदिरा आवास तसंच इतर योजनांतील घरांचं वाटप भूमिहीन मजूरांना शेतजमीन वाटप करण्यात येणार आहे गरिबांना कायदेविषयक सहाय्य चर्चा सभा संमेलन मिरवणूका काढणे अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

मंडळाच्या अपर आय़क्तांकडे त्यांनी याबाबतचं निवेदन दिलं आहे

भडकलगेट पासून सुरु झालेल्या या फेरीचा मिलकॉर्नर मार्गे नागसेनवन इथं समारोप झाला

परिषदेला देश विदेशातले उपासक उर्पास्थित राहणार असून धम्मगुरु दलाई लामा यांची धम्मदेसना हे या परिषदेचं मुख्य आकर्षण असणार आहे

पाश्चात्य लेखक आणि साहित्य सिद्धांत आपल्याला माहिती आहेत पाश्चात्यांच्या सांस्क्रतिक ग्लामगिरीतून बाहेर पडण्यासाठी भारतीय साहित्याचं कुळ निर्माण करण्याचं आवाहन यावेळी बोलतांना डॉक्टर रसाळ यांनी केलं रसाळ यांच्या साहित्य समीक्षेवर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी प्रकाश टाकला

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी हे वितरण केलं संवाद ग्रामस्थांशी अभियानांतर्गत काल बीड शहरानजिकच्या मांडवजाळी गावातल्या शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी संवाद साधला

काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सहा अर्ज विक्री करण्यात आले मात्र एकही अर्ज दाखल करण्यात आला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या स्पर्धेत औरंगाबाद साई केंद्राच्या पाच खेळाडूंनी दहा पदकांची कमाई केली रिद्धी आणि सिद्धी या दोघींचीही सलग तिसऱ्या वर्षी खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे

या पावसानं शेतकऱ्यांनी सर्वस्व गमावल्याचं देशमुख यांनी नमूद केलं